याआधी कार्यरत असलेल्या भारतीय वैद्यकीय परिषदेची जागा हा आयोग घेणार आहे डॉ सुरेशचंद्र शर्मा या आयोगाचे अध्यक्ष असतील तीन वर्षांसाठी त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे

वैद्यकीय उपचारांसाठी वाढीव शुल्क घेणाऱ्या दवाखान्यांकडून पाच पट दंड वसूल करण्याचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत टोपे यांनी काल नागपूर इथं कोविड उपचारासंदर्भात आढावा घेतला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते नागपूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांसाठी असलेल्या सहाशे खाटांची संख्या एक हजारपर्यंत वाढवण्यात यावी अशी सूचना आरोग्य मंत्र्यांनी यावेळी केली प्लाझ्मा उपचाराला प्रोत्साहन देण्यासाठी दर निश्चित करण्यात आले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यातल्या मंजुरीनुसार सेवांवर आधारित मोबदला मिळतो त्यासोबत आता राज्य शासनानं आशा स्वयंसेविकांना दरमहा दोन हजार आणि गट प्रवर्तकांना दरमहा तीन हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे या निधीची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं आहे प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात गटप्रवर्तकांच्या कमी करण्यात आलेल्या मोबदल्याची मागणी केंद्र सरकारकडे नव्यानं करण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण करणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी सॅनिटायझर मास्क हातमोजे आदी साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी काल मुंबईत ही माहिती दिली

पाटील यांनी केला आहे ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते शेतकरी विरोधी कायद्यांना काँग्रेस सर्वच पातळ्यांवर तीव्र विरोध करणार असल्याचं त्यांनी सांगितलं या विधेयकांविरोधात काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ येत्या सोमवारी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे

कोविड संसर्ग झाल्यानं त्यांच्यावर पाच ऑगस्टपासून चेन्नईतल्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नोंद्र मोदी माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह चित्रपटसुष्टीतल्या अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल द्ःख व्यक्त केलं आहे

एक द्जे के लिए सागर अप्प्राजा मैंने प्यार किया पत्थर के फुल साजन हम आपके है कौन या चित्रपटांसह हंड्रेड डेज द जंटलमन सपने रोजा आणि चेन्नई एक्सप्रेस आदी चित्रपटांतल्या नायकांसाठी त्यांनी गायलेली गाणी खूप लोकप्रिय झाली

कोविड योद्ध्यांच्या कार्याला अभिवादन करणारं इलयाराजा यांनी संगीतबद्ध केलेलं भारतभ्रमी हे तमिळ गीत एसपींनी गेल्या मे महिन्यात ध्वनिम्द्रीत केलं होतं

यासाठी सुरू करण्यात आलेल्या बालसंगोपन कक्षाचं उद्घाटन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आणि भाजपचे विधी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक मिलिंद पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आलं

स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी ही माहिती दिली

प्रवासी वाहतुकीवरही प्रशासनानं कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे

याअन्षंगानं बालकांना पोषक ठरणाऱ्या सालाच्या मूग दाळीच्या धिरड्यांची पाककृती सांगत आहेत आहातज्ज्ञ डॉ शुभदा कळणावत लोणीकर हिरवी सालाची मुगाची डाळ जाडसर दळून घ्यायची त्यात धन्याचं पावडर जिऱ्याचं पावडर कढिपत्ता कोथिंबीर हे सगळं बारिक चिरून त्यात घालायचं हवं त्या प्रमाणात मीठ आणि लहान मुलांना देत असाल तर कमी तिखट नाहीतर आवडीप्रमाणे तिखट टाकून ह्याचं पातळसर पीठ भिजवून घ्यायचं जे मूलं आवडीनी खात नाहीत पण आवश्यक आहेत अशा भाजाही किसून टाकून शकता

मुगाच्या डाळीत प्रोटीन मॅप्रेशियम पोटॅशियम आयर्न कॉपर झिंक आणि ईतर व्हिटॅमिन्स असतात आणि याच्या सेवनाने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता आपल्याला भरून काढता येते

ते काल सांगली इथं पत्रकारांशी बोलत होते आरक्षण प्रश्न सुटेपर्यंत आंदोलनाची तीव्रता वाढवत ठेवली जाईल असं पाटील सांगितलं या मागणीसाठी सांगली इथं काल धरणे आंदोलनही करण्यात आलं

लातूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर जालना शहरात गांधी चमन चौकात आंदोलन करण्यात आलं

जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर फळ पीक विम्याची रक्कम जमा करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली परभणी शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी या विधेयकांची होळी करुन निषेध नोंदवला

परभणी शहरातही तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं

परभणी शहर आणि परिसरात काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला

बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणाचा पाणीसाठा पन्नास टक्क्यावर पोहोचला आहे

हा या मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला सोळावा भाग आहे